यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद जालना रावेर जळगाव अहमदनगर पुणे बारामती माढा सातारा सांगली कोल्हापूर हातकणंगले रत्नागिरी सिंधुद्र्ग आणि रायगड या चौदा मतदार संघांत उद्या मतदान होणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे

धुळ्यातल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी होणार असलेल्या सभांमध्ये भाजपाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तसंच सेना भाजपा युतीच्या काही नेत्यांची भाषणं होतील काँग्रस्त्रि विक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल उमद्विार मिलिंद दक्ति यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आह

बॉम्बस्फोटांनंतर दर्धभरात पुढच आदर्श यक्षिर्यंत संचारबंदी लागू झाली आहअफवा पसरु नयतया दृष्टीनं वॉट्सअॅप आणि फस्विबुकसारख्या समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली आह कोलंबो विमानतळाजवळ काल स्फोटकांचा साठा जप करण्यात आला

आयपीएल क्रिक्ट्मिधक्राल रात्री झालख्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनडिस्टिई सुपरकिंग्जवर एका धावत्तामिसटता विजय मिळवला